हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची काल मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली या बैठकीनंतर सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते पूर्ण टाळेबंदीबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

पण त्याचबरोबरीने सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचेत म्हणून जीवाला पहिले महत्व द्यायचे आहे म्हणून आजस्रध्दा मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे लॉकडाऊन जाहीर करत नाहीये पण एक दोन दिवसांमधे जर का दुश्य स्वरूपामधे या गोष्टी आढळल्या नाहीत आणि द्दसरा उपाय जर मी आता प्रढच्या एक दोन दिवसांत ज्यांच्याबरोबर बैठका घेतोय त्यांच्याकडनं आला नाही तर मग मात्र आहे ती परिस्थिती अशीच्या अशी स्विकारायची मला नाही जमणार म्हणून आत्तापासून आपण ठरवलं पाहिजे की ही लाट तर मी रोकेनच आणि पुढची लाट तर मी येऊच देणार नाही

पण सामान्य रुग्णखाटा अतिदक्षतेसह रुग्णखाटा व्हेंटिलेटर्स आदी वैद्यकीय उपचार साहित्य वाढवता येईल पण रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर परिचारिका आणि इतर कर्मचारी कसे वाढवता येणार हा चिंतेचा विषय असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले कोविडच्या गंभीर संकटात राजकारण बाजूला ठेऊन सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षांना केलं टाळेबंदीला विरोध करुन रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांना समजावतांना मुख्यमंत्री म्हणाले जे सांगतायत की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू

उतरलंच पाहिजे पण ते लॉकडाऊनच्या विरोधात नाही तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरोधात उतरा या डॉक्टर्सना मदत करायला तुम्ही रस्त्यावरती उतरा ज्या कुटुंबांमधे कर्ते करविते ह्यांचा मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्यावरती रस्त्यावरती उतरा ज्या कुटुंबांमधे सगळेच्या सगळे कोरोनाबाधीत झालेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी रस्त्यावरती उतरा यंत्रणा जी करते आहे ट्रॅकिंग ट्रेसिंग त्यांना मदत करायला म्हणून रस्त्यावरती उतरा

उद्यापासून या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात संसर्गवाढीचा वेग लक्षात घेता रुग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा उपलब्धतेवर भर देण्याचं आवाहन केलं आहे बाधित रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचं तसंच वाढता संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली

ते काल या संदर्भात घेतलेल्या बैठकीत बोलत होते जिल्ह्याला चाकण पुणे आणि रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजनचा प्रवठा होतो ऑक्सिजन टँकर्सला प्रवासात अडथळा येऊ नये म्हणून या टँकर्सला सायरनसह लाल दिवा लावण्यात येईल त्याचबरोबर ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करुन देण्यात येईल असं ते म्हणाले दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या पूर्ण टाळेबंदी लागू राहणार आहे या दरम्यान सर्व अत्यावश्यक सेवा धारकांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

आता रात्री आठ वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असेल

जिल्ह्यातल्या सर्वच व्यापाऱ्यांनी दुकानं उघडल्यानं नागरिक विशेषत महिलांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचं दिसून आलं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पाच एप्रिलपर्यंत संचारबंदीत वाढ केली आहे ही संचारबंदी रद्द करण्याची मागणी व्यापारी संघटना लोकप्रतिनिधींनी केली होती या पार्श्वभूमीवर ही शिथिलता देण्यात आली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी पूर्णतः उठवण्याच्या मागणीसाठी लाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणपत भिसे यांच्यासह समविचारी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी काल दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गोरगरीब कष्टकरी सामान्य जनतेला रोजगारापासून वंचित ठेवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली शहरातील छोटे व्यापारी मजूर भाजीपाला विक्रेते हमाल यांच्यासह नागरिक आणि लाल सेनेचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते

ही चाचणी केल्याशिवाय रुग्ण तपासणी करू नये असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत खासगी नर्सिंग होममध्ये दाखल रुग्णांची तसंच बाह्यरुग्ण म्हणून आलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी संबंधित नर्सिंग होमला बंधनकारक करण्यात आली आहे खासगी रुग्णालयातल्या रुग्णांची कोविड तपासणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी एका नोडल ऑफिसरची निय्क्ती करण्याचेही आदेश दिले आहेत या तपासण्यांसाठी खासगी रुग्णालयांनी आवश्यक किट विकत घ्यावे मात्र तपासणीसाठी शासन निर्णयाच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे

गेल्या शनिवारी तेंइलकर यांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी बाधित आली होती तेंइलकर यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली असून त्यांनी कोविडविषयक सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे

जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केंद्र प्रशासकीय यंत्रणा ज्या गावात कोविडचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या गावांना भेट देऊन मदत कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आज कन्नड तालुक्यातून या मोहिमेची सुरवात होणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं

ते काल वार्ताहरांशी बोलत होते घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वेदना कशा कळणार अशी टीकाही त्यांनी केली

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज तसंच राहाता दोन पंचायत समित्यांना मिळाला आहे हाच प्रस्कार ग्रामपंचायत गटात जालना जिल्ह्यातल्या पीरगैब वाडीला मिळाला आहे

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सलग दसऱ्या वर्षी हा सोहळा सार्वजनिक स्वरुपात रद्द करण्यात आला आहे काल गावातल्या नाथ मंदिरातून मानाची दिंडी समाधी मंदिरात नेण्यात आली नाथ वंशज आणि निवडक भाविकांचा यामध्ये सहभाग होता आज नाथांच्या वाड्यातील पाद्कांची विधिवत पूजा करण्यात येणार असून उद्या कालाष्टमीला नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजाच्या हस्ते दही हंडी फोडून नाथषष्ठी सोहळ्याची सांगता होईल अशी माहिती नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी दिली दरम्यान अहमदनगर जिल्ह्याच्या मढी इथल्या श्री क्षेत्र कानिफनाथ यांची यात्रा कोविड संचारबंदीमुळे रद्द करण्यात आली आहे मात्र भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय देवस्थानच्या वतीनं उपलब्ध करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली

त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यांनी आय्ष्यभर संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं

औरंगाबाद इथले सरग यांनी देवगिरी तरुण भारत या दैनिकातून उमेदीच्या काळात पत्रकारिता केली होती

इथं दाखल सर्व रुग्णांनी मनपाच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केलं आहे औषधी भवन इथल्या लसीकरण केंद्रास भेट देऊन महापौरांनी लसीकरण व्यवस्थेची पाहणी केली

या निवडणुकीत तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत

काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोक चव्हाण विरूद्ध भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर या दोन नेत्यांच्या गटात ही निवडणूक होत आहे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात आंतरजिल्हा प्रवासाला बंदी आहे

महेश मोतिंगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे गावकरी मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते